या प्रवाशाला उलट्या झाल्या त्यामुळे विमानात बसलेल्या इतर प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेता एअर इंडियाचे विमान पुण्यात पोहचताच चिनी प्रवाशांला ताबडतोब नायडू रुग्णालयात हलवण्यात आले दरम्यान एअर इंडियाच्या विमानाची स्वच्छता करुन ते दिल्लीला रवाना करण्यात आले आहे अशी माहिती पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ रामचंद्र हंकारे यांनी दिली राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्णे महापालिकेतील गटनेत्या दिपाली धुमाळ यांना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज विरोधी पक्षनेता पदाचे पत्र सुपूर्द केलं नगरसेवक दिलीप बराटे यांचा एक वर्षाचा कार्यकाल संपल्याने या पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे न्कतीच ध्रमाळ यांची निवड करण्यात आली होती ध्रमाळ या एक वर्षासाठी विरोधीपक्षनेत्या म्हणून काम पाहणार आहेत माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज वाडिया महाविद्यालयाजवळील रमाबाई आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला प्ष्पहार अर्पण करून अभिवादन केलं विज्ञान भारतीच्यावतीने पुण्यातील स

या प्रदर्शनाचे उद्रघाटन महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाले भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत मरासिम बंधन नाते दोस्ताना या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे

अडचणीत सापडलेल्या साखर उद्योगाला दिलासा देण्याच्या दुष्टीनं गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या साखरेच्या दुहेरी दराच्या धोरणाची लवकरच अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार घरग्ती ग्राहकांसाठी आणि व्यावसायिक ग्राहकांसाठी स्वतंत्र दराने साखर दिली जावी अशी मागणी महासंघातर्फे यापूर्वीच करण्यात आली असून आता त्यासंदर्भातील दर निश्चितीची सूचना पंतप्रधान कार्यालयाकडून क्रषी आणि अन्न प्रवठा मंत्रालयाकडे करण्यात आली आहे नव्या धोरणानुसार दर आकारणी करण्याचा निर्णय झाल्यास घरगुती ग्राहकांना साखर दरवाढीचा फटका न बसता अडचणीतील साखर उद्योगही सावरण्यास मदत होणार आहे सावित्रीबाई फ़ले पुणे विद्यापीठातर्फे देण्यात येणारे जीवनसाधना गौरव पुरस्कार आज जाहीर झाले ग्रामविकासाच्या क्षेत्रात भरीव कार्य करणारे पोपटराव पवार बीजांच्या स्थानिक प्रजातींचे जतन करणाऱ्या राहिबाई पोपेरे ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि विद्यापीठाचे माजी कुलग़रू डॉ नरेंद्र जाधव भटक्या विम्क्तांच्या विकासासाठी कार्यशील असलेले गिरीश प्रभूणे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेले शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष एड

प्णे महापालिकेनं शिक्षण हक्क कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी अशी मागणी माजी उपमहापौर नगरसेवक डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांनी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे केली आहे

पिंपरीतल्या मेजर ध्यानचंद मैदानावर सवज्युनियर मुलींच्या गटाची राज्यस्तरीय हॉकी स्पर्धा सुरु आहे आज अहमदनगर आणि नाशिक संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत विजयी सलामी दिली अहमदनगरनं उस्मानाबादचा तर नाशिकनं नांदेडचा पराभव केला हवामान प्णे आणि परिसरात आकाश ढगाळ होतं